हा अर्थसंकल्प तयार करण्याचं काम सुरू झालं असून ते आता प्रगतीपथावर आहे गेल्या महिन्यात अर्थ मंत्रालयानं चालू आर्थिक वर्षासाठी सुधारित खर्च आणि पुढच्या आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकाला अंतिम स्वरूप देण्यासाठी पोलाद वीज गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयांबरोबर बैठका घेतल्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची निवडणुक उद्या होणार आहे चार वर्षाच्या खंडानंतर विधानसभेला उपाध्यक्ष प्राप्त होणार आहे काल या निवडणुकीची घोषणा झाली उमेदवारी अर्ज आज दुपारी पावणे बारा वाजेपर्यंत दाखल करता येतील त्यानंतर लगेच या अर्जांची छाननी होणार असल्याचं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितलं विधान परिषदेत काल राज्यातल्या दृष्काळी परिस्थितीवर चर्चा झाली रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती दृष्काळाचा एकत्रितपणे सामना करण्याची गरज असताना सरकार या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहत नसल्याचा आरोप विधानपरिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला दृष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडून विशेष निधी मंजूर करून घ्यावा आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी खाजगी उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा निधी सरकारनं ताब्यात घेऊन तो दृष्काळ निवारणाच्या कामाला वापरावा असंही मुंडे यांनी सुचवलं

दीपक सावंत यांनी केलं आहे

या लसीमुळे कुठलाही विपरीत परिणाम होत नाही किंवा शारीरिक दुर्बलता येत नाही असं सावंत यांनी नमूद केलं

त्यामुळे मुंबई शेअर बाजारातही उत्साह आला